टाळेबंदी पुणे आणि पिंरी चिंचवड महापालिका हद्द त्याचबरोबर शहरालगतच्या गावात सध्या लागू असलेली टाळेबंदी वाढवण्याचा प्रशासनाचा कोणताही विचार नाही मात्र अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी योग्य ती उपाय योजना निश्चितपणे केली जाईल असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पूण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी आज सांगितलं सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन टाळेबंदी नंतरच्या काळातील नियोजन केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं सध्या सुरु असलेल्या टाळेबंदीचे परिणाम दिसण्यास आणखी किमान आठवडाभराचा कालावधी लागू शकेल मात्र आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या टाळेबंदीचा निश्चितच उपयोग झाला आहे असंही नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं

हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रण्यातील परिस्थिती नियंत्रणात येणे अपेक्षित असेल तर संपर्कमंत्री अजित पवार यांनी दिवसातील अर्धा वेळ तरी प्ण्यात राहून लक्ष घालण्याची गरज आहे असं मत पाटील यांनी व्यक्त केले खाटा जिल्हाधिकारी पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन संभाव्य रुग्णांसाठी रुग्णालयातील खाटांची कमतरता भासणार नाही यादृष्टीनं नियोजन सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली येत्या आठवडाभरात अतिदक्षता विभाग व्हेंटिलेटर आणि सर्वसाधारण बेडची संख्या पूरेशा प्रमाणात वाढलेली दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही आवश्यक तेवढ्या खाटा उपलब्ध करून देण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं शहर आणि परिसरातील काही रुग्णालये केवळ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णयही लवकरच घेतला जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज पुपे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन आणि दुधाच्या पिशव्या प्रतिकात्मक भेट दिल्या या वेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मृळीक खासदार गिरीश बापट यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते राज्य सरकारने द्रध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय ठराविक दूध उत्पादक संघापूरतेच मर्यादित असून राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे दूध उत्पादकांच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात असं खासदार बापट यांनी यावेळी सांगितलं कार्यशाळा पूणे पोलिस आयुक्तलायतिल मनोभरोसा उपक्रमा अंतर्गत शहर पोलिस दलातील कोरोना मुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच मनोबल वाढवण्यासाठी तसंच कोरोना बाधित रुग्णांच समूपदेशन कसे करावं याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात् आल होत

कविता करेर यांनी या संदर्भात आज मार्गदर्शन केल

श्वास घेण्यास अडचण येत असल्यानं त्यांना सहा जुलै रोजी पिंपरीमधील डॉ

पाटील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना न्यूमोनिया आणि कोरोनाची लागण झाल्याचंही स्पष्ट झालं अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर सात दिवसात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसुन आली अखेर पंधरा दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोना मूक्त झाले आहेत अशी माहिती श्वसन विकार विभागाचे प्रमुख आणि कोविड रुग्णालयाचे मुख्य समन्वयक ब्रिगेडियर डॉ

बरथवाल यांनी दिली मार्गदर्शक सचना कोरोनाबाधित रुग्णांवर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करण्यात यावेत यासंबंधीच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सेंटूल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम सीजीएचएस कार्यालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना दिल्या आहेत दरम्यानरुग्णांना औषधोपचारापासून वंचित राहावे लागू नये याकरिता सीजीएचएस कार्यालयामार्फत एक महिन्याऐवजी आता तीन महिन्यांची औषधे मोफत देण्यात येत आहेत असे सीजीएचएसच्या असिस्टंट डायरेक्टर डॉ अनुराधा सोंडूर यांनी सांगितले

त्याशिवाय व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे या मागणीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी महापालिका आयुक्त मुख्यमंत्री आरोग्य मंत्री जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांना पाठवले आहे

या पार्श्वखभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने पूणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदार यांद्यांच्या कामांना स्थगिती दिली आहे

उद्या पुण्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर हा होता आजचा प्णे वृत्तांत